सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार मंदिर उभारणीसाठी गेल्या फेब्रवारी महिन्यात या विश्वस्त मंडळाची पंतप्रधानांनी घोषणा केली होती भूमिपूजनासाठी पंतप्रधानांना या दोन तारखा सूचवण्यात आल्या असून अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालय घेणार आहे पंतप्रधानांनी अयोध्येला येण्यास मान्यता दिली असल्याचं विश्वस्त कामेश्वर चौपाल यांनी सांगितलं मंदिराच्या रचनेत काही बदल करण्यात आले असून आता त्यात दोन ऐवजी पाच कळस बांधण्यात येणार आहेत असं चौपाल यांनी सांगितलं त्याचबरोबर मंदिराची उंची वाढवून ती एकसे एकसष्ट फूट करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं ते म्हणाले मंदिराच्या बांधकामासाठी तीन ते साडेतीन वर्ष लागतील असं विश्वस्त संस्थेचे सचिव चंपत राय यांनी सांगितलं

राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांशी द्रद्रष्य संवाद प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते राज्यातल्या विविध महानगरपालिकांनी त्यांच्या क्षेत्रात संचारबंदी लागू केली असून त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणं आणि मृत्यूदर कमी करणं यासाठी झाला पाहिजे असं ते म्हणाले जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांचा सहभाग मिळवून कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा असं मुख्यमंत्री म्हणाले प्रत्येक जिल्ह्यात विभागांत नोडल चाचणी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असून या माध्यमातून चाचण्या वाढवण्यावर भर दिला जाईल असं वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव डॉ संजय मुखर्जी यांनी यावेळी सांगितलं सरकार प्लाझ्मा दात्याला दोन हजार रुपये देणार असून ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी असं ते म्हणाले

या सूचनांचं पालन करणं अनिवार्य असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा रद्द करण्याची परवानगी मिळावी तसंच आपापल्या राज्यातल्या परिस्थितीनुसार परीक्षा घ्याव्यात किंवा घेऊ नयेत हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक राज्याला मिळावा अशी मागणी या याचिकेत केली आहे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी काल ही याचिका दाखल केली

जालना जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

परभणी शहरातले सहा मानवत तीन पूर्णा आणि जिंतूर इथं प्रत्येकी दोन तर परभणी तालुका आणि पाथरी इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

आपण सर्दी खोकला असल्यानं ही चाचणी करून घेतली त्यात हा संसर्ग झाला असल्याचं स्पष्ट झाल्याचं त्यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमातून जाहीर केलं आपली प्रकृती स्थिर असून आपल्याला भेटण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असं आवाहन आमदार दर्राणी यांनी केलं आहे

यापैकी उमरगा तालुक्यातले चार परंडा तीन आणि उस्मानाबाद इथला एक रुग्ण आहे तर परंडा आणि वाशी इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा अहवालही बाधित असा आला असून त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथं उपचार सुरु आहेत

बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या

दरम्यान लातूर जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं एक हजाराचा टप्पा पार केला आहे

हे सर्वजण सेनगाव इथले आहेत

तर काल पाच रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं

दरम्यान आखाडा बाळापुर ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय बोंढारे यांनी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तीन दिवस जनता संचारबंदी पाळण्याचं आवाहन केलं आहे आजपासून तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवावी आणि कोरोना विषाणूला प्रतिबंध घालावा असं आवाहन ग्रामपंचायतीन केलं आहे

मागील नऊ दिवस पाळण्यात आलेल्या जनता संचारबदीमुळे अज्ञात कोरोना बाधित रुग्ण सापडण्यास मदत झाली असल्याचं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं ते म्हणाले केवळ प्रसार थांबवणे याकरता प्रशासन काम करत नसून महत्वाचे जे दोन उद्देश आहेत

संचारबंदीच्या काळात एक हजारापेक्षा अधिक रुग्णांना शोधून काढलं असून यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार कमी होणार असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले

संचारबंदी संपवण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं केली जाणार आहे असं सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना घरीच राहण्याचं गर्दी न करण्याचं आवाहन केलं

लगेच काही आपण गर्दी करुन याठिकाणी बाहेर पडू नये फक्त आत्यावश्यक गोष्ट असेल त्याच्याकरताच आपण घरा बाहेर पडावं ज्याअर्थी आपण नऊ दिवस हे रेस्ट्रीकशन्स पाळाले तसे अजून दोन तीन दिवस अजून हे रेस्ट्रीकशन्स स्वतवरच पाळावे महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय आणि पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यावेळी उपस्थित होते

खासदार हेमंत पाटील यांनी राज्य सरकारकडे हळद संशोधन आणि प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली होती हिंगोली जिल्हा हळद उत्पादनात आघाडीवर असून जिल्ह्यात हळदीची मोठी बाजारपेठ आहे केंद्र शासनाने देशाच्या भागात त्या त्या पिकाच्या उत्पादनानुसार कॉफी चहा मसाले बोर्ड स्थापन करून उद्योग व्यवसायाला चालना दिली आहे त्या पार्श्वभूमीवर हिंगोली इथं हळद संशोधन आणि प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यात यावं अशी मागणी खासदार पाटील यांनी केली होती

या मोहिमेत मधुमेह उच्च रक्तदाब कर्करोग किडनीचे आजार आणि अन्य दुर्धंर आजारांची तपासणी करण्यात आली

आणि त्यामध्ये आपल्याला हायरिस्क पेशंटची यादी प्राप्त झालेली आहे

तर कळब तालुक्यातल्या तीन मंगल कार्यालय चालकांना नोटीस बजावली आहे मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस दल कठोर कारवाई करणार असून जिल्ह्यातल्या जनतेनं आणि व्यावसायिकांनी आदेशाचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी केलं आहे

यंदाही सोयाबीनची पेरणी ही सर्वाधिक आहे

दरम्यान कृषी विभागाच्या वतीनं फक्त मार्गदर्शन न करता शेतकऱ्यांना किटक नाशक औषध सहज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते सत्तार पटेल यांनी केली आहे

ते काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते दरम्यान आमदार मोहन हंबर्डे यांनी कर्ज माफी लाभार्थी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर गावातल्या अथवा नजीकच्या गावातल्या सेवा केंद्रावर जाऊन त्वरित प्रमाणीकरण करावं असं आवाहन केलं आहे

जिंतूर इथल्या बेकायदा दारूच्या कारवाईत संबंधीत आरोपीस प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य केल्याबद्दल पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी ही कारवाई केली याप्रकरणी पोलिस कर्मचारी सिद्धेश्वर चाटे याची बदली करण्यात आली आहे

या संदर्भातील नोंदणी करण्यासाठी येत्या पंधरा ऑगस्टपर्यंतची मुदत असून त्यानंतर नोंदणी रद्द केली जाईल असं जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त एन